आय टी

विधीमंडळः ध्ळे जिल्ह्यातील राईनपाडा इथं झालेली घटना माण्सकीला काळिमा फासणारी आहे या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं शिवप्रतिष्ठानचे प्रम्ख संभाजी भिडे यांनी ज्ञानेश्वर महाराज आणि त्काराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी केली जाईल असंही म्ख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितल राज्यातील अधिकाधिक जनतेला आरोग्य योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली

वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांना सहकार्य करणारे तंत्रज्ञ आणि परिचारिकांच्या संपाला राज्य शासनानं अत्यावश्यक सेवा कायदा अर्थात मेस्मा लागू केला आहे

दरम्यान धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्कसान भरपाई देण्याच्या मागणीवरून काल विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली या म्द्यावरून झालेल्या गदारोळाम्ळे सभागृहाच कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे विधानकार्य मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानभवन परिसरात माध्यमांना ही माहिती दिली

भाजपाकड्रन भाई गिरकर राम रातोळीकर रमेश पाटील आणि निलय नाईक हे चार जण आणि भाजपा समर्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि डॉ वजाहत मिर्झा रिंगणात आहेत

टीः पवई मुंबईच्या आय आय टी संस्थेचा समावेश देशातल्या प्रतिष्ठित अशा सहा संस्थांमध्ये झाला आहे केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या प्रत्येकी तीन प्रतिष्ठित संस्थांची नावं काल जाहीर केली

बंगळ्रु यांचाही समावेश आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे

शिक्षेच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आरोपींनी कोणतीही सबळ कारणे दिलेली नाहीत या आधारे न्यायमूर्तींनी त्यांच्या याचिका फेटाळून लावली

वॉईस कास्टरेल्वेः भारतीय रेल्वेद्वारे माल वाहत्कीसाठी डबल स्टॅक ड्वार्फ कंटेनर सेवा स्रु करण्यात आली आहे याम्ळं रेल्वेच्या महस्लात वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे तसंच माल वाहत्क आता रस्ते वाहत्कीपेक्षाही स्वस्त पडणार आहे

म्हणजेच द्मजली स्थितीत असे कंटेनर्स वाह्न नेण्याम्ळे रेल्वेद्वारे माल वाहत्कीचं प्रमाण वाढणार आहे

म्हणजेच नेहमीच्या कंटेनर्सपेक्षा सद्दसष्ठ पट अधिक माल हे कंटेनर वाहन नेऊ शकतात याचा अर्थ त्यांच्यादवारे वाहत्कीचा खर्च प्रति एकक अतिशय कमी होऊन रस्ते वाहतूक खर्चापेक्षा या कंटेनरमधून माल पाठवणं स्वस्त पडणार आहे

म्हाडाचे कार्यकारी अभियंता य्वराज नाकाडे यांनी आकाशवाणीशी बोलताना ही बातमी दिली

कशा ते ऐकूया या वृत्तांतात

त्याम्ळे जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी वाढत आहे

सोलापूर जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही त्याम्ळे उजनी धरण केव्हा भरेल अशी अशा लागून राहिली होती आता प्णे जिल्ह्यातून पाणी सोडण्यात येत आहे

त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केल आहे

सम्द्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे त्यामूळे सम्द्र किनाऱ्यालगतच्या खाडी किनाऱ्या लगतच्या नदी तसंच किनाऱ्यालगतच्या सखल भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनानाकडून अतिवृष्टी संदर्भात महत्वाच्या स्चना करण्यात येत आहेत जिल्हयातल्या नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन करुन प्रशसनास सहकार्य करावं असं आवाहन पालघर जिल्हाधिकार डॉ

आकाशवाणी बातम्यांसाठी नीता चवरे पालघर पाऊसः मुंबई शहर आणि उपनगराला कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याम्ळं नागरिकांचे हाल झाले या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्ंबईतील शाळा आणि महाविदयालयांना काल स्टी जाहीर केली होती

पनवेल शहरातील अनेक सखल भागात प्राचं पाणी गेल्यानं लोकांची तारांबळ उडाली

वसई इथल्या मिठागर गावात रस्त्यावर पाणी आल्यानं त्या गावाचा संपर्क त्टला आहे तिथल्या नागरिकांना अन्नाची पाकीट देण्याची व्यवस्था केली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही अधिकारी बोटीतून घटनास्थळी गेले होते असंही पोलिसांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यात वणी मारेगाव आणि पुसदच्या गावांमध्ये संततधार पावसाम्ळे नदी नाले द्रथडी भरून वाहत असून गावातील नाल्यांना पूर आला आहे पुराच्या पाण्यात तीन य्वक वाहन गेले आहेत यातील एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध स्रू आहे

कोकणात काही ठिकाणी अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पूणे या ट्विटर हँडलवर नमस्कार